या अध्यादेशामुळे कंपनी विषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल परिणामी उद्योग करण्यातल्या सुलभतेला प्रोत्साहन मिळणार आहे

या अधिनियमानुसार इतर कंपन्यांच्या तुलनेत लहान कंपन्या आणि एका व्यक्तीच्या मालकीच्या कंपन्यांसाठीच्या दंडाची रक्कम निम्मी करण्यात आली आहे आतापर्यंत एक कोटी वीस लाख पेक्षा जास्त नागरिकांनी अटल पेंशन योजनेसाठी नोंदणी केली आहे

इच्छुक नागरिकांना आपलं बचत खातं असणाऱ्या बँक किंवा टपाल कार्यालयातून या योजनेसाठी नोंदणी करता येईल या योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या नागरिकांना आपल्या ग्रंतवण्कीच्या प्रमाणात वयाच्या साठाव्या वर्षानंतर दरमहा एक हजार ते पाच हजार रूपये इतकी रक्कम मिळणार आहे

या नक्षलवाद्यांना राज्य सरकारच्या प्नर्वसन धोरणाअंतर्गत आवश्यक ती मदत केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं द्ष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी त्यांचं जालना शहरात आगमन झालं द्ष्काळासंबंधी मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातल्या अंबड चौफ़्ली ते सिटीजन टी पॉईंट या मार्गावरची वाहतूक भोकरदन चौफ़ुली मंठा चौफुली मार्गावर वळवण्यात आली आहे

रावते यांच्या सोबत काल मंत्रालयात इंटकचे अध्यक्ष सचिन अहीर आणि ओला उबेर कंपन्यांचे प्रतिनिधी तसंच चालक मालक संघटनांची बैठक झाली या बैठकीत सर्वमान्य तोडगा निघाल्यानंतर संप मागे घेतल्याचं जाहीर करण्यात आलं आेला उबेर चालक मालकांना त्यांच्या सेवेसाठी कंपनीकडून अधिक दर मिळावा ही प्रमुख मागणी चालक आणि मालकांची होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत इंधनाच्या दरवाढीनुसार दर देण्यास कंपनीनं मान्यता दिली

तिचा शोध घेणाऱ्या पथकातल्या शिकाऱ्यानं या वाधिणीला बेशूद्ध करण्याचा प्रयत्न केला मात्र वाधिणीनं आक्रमक होऊन शोध पथकावर चाल केल्यामुळे तिच्यावर बंद्कीतून गोळी झाडली गेली त्यात तिचा मृत्यू झाला

शवविच्छेदनासाठी वाघिणीचं शव नागप्रला नेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे महाराष्ट्रात कित्येक पिढ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेला गीतरामायण हा कार्यक्रम आता उत्तर प्रदेशातही होणार आहे उत्तर प्रदेश सरकारनं वाराणसी आग्रा आणि मुजफ्फरनगरमध्ये गीत रामायणाचं आयोजन केलं आहे गीत रामायणकार ग

माडग्रळकर आणि सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या स्मुतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या जानेवारी महिन्यात आनंद माडगूळकर आणि श्रीधर फडके हा कार्यक्रम सादर करतील

भारताच्या पारुपल्ली कश्यपचा मात्र उपांत्यपूर्व सामन्यात पराभव झाला

नुकत्याच वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत चहलनं केलेल्या कामगिरीमुळे त्यानं आंतरराष्ट्रीय मानांकनात आठव्या स्थानावर झेड घेतली